केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची माहिती

सकारात्मक प्रतिसाद

आणि वाव असून राज्यात या उद्योगांच्या विकासासोबत मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्याच प्रतिपादन

कायम राखलं अतिशय वेगानं विकसित होत असलेला रबर उद्योग देशात अधिकाधिक रोजगार संधी निर्माण करील यामुळे निर्यात वाढून देशाच्या उत्पन्नात भर पडेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उदयोग मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला आहे

रबर उद्योग हा विकसित उद्योग असल्याबद्दल आपण अभिमान बाळगला पाहिजे असं ते यावेळी म्हणाले मात्र त्यात तंत्रज्ञानविषयक आणखी सुधारणा करण्यावरही त्यांनी भर दिला हे प्रदर्शन रबर उद्योग क्षेत्रात विकासाच्या प्रक्रियेला गती देण्याचं काम करेल अशी अपेक्षा प्रभू यांनी व्यक्त केली महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंती वर्षात कृंभमेळ्याचं आयोजन होत आहे ही उत्तम बाब असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे ते आज उत्तर प्रदेशातील कृंभ प्रयागराज इथं आयोजित गांधी पूनरूत्थान परिषदेत बोलत होते याप्रसंगी बोलतांना उत्तर प्रदेशचे मृख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की महात्मा गांधींचा स्वच्छतेचा संदेश कृंभमेळ्यात अंमलात आणल्या जात असून स्मारे सव्वा लाखाह्न अधिक स्वच्छतागृह क्भमेळ्यात उभारण्यात आली आहेत

एस एल व्ही

यावेळेसच्या प्रक्षेपणाच्या पद्वतीत थोडा बदल करण्यात आला असून यामध्ये उपग्रहाना त्यांच्या कक्षेत पोचविल्यावर प्रक्षेपकाचा चौथा टप्पा अंतराळामध्ये काही प्रयोगांसाठी वापरण्यात येणार आहे साधारणपणे हा टप्पा अंतराळात सोडून दिला जात असतो परंत् यावेळी त्याचा प्र्नवापर या प्रक्षेपणाची वैशिष्ट्ये ठरणार आहे नागपूर मुंबई समुद्धी महामार्गासाठी अर्थसहाय्य करायला सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या संघानं मान्यता दिली आहे मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी ही माहिती दिली

यासाठी स्टेट बँक सर्वाधिक साडेआठ हजार कोटी निधी देणार असून पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा महाराष्ट्र बँक तसंच आयूर्विमा महामंडळाकडूनही निधी मिळणार आहे

सामान्य लोकांसाठी वन विभागात संपर्क यंत्रणा तयार करून जनतेच्या मनातील वन विभागासंबंधीत शंकांचं निरसन करण्यासाठी या वाहिनीची निर्मिती करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

राज्यातल्या डान्सबार संबंधी अनेक नियम आणि अटी सर्वोच्च न्यायालयानं शिथील करत काही नियम रद्द ठरवले आहेत आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं डान्सबारमध्ये सी सी टी व्ही बसवणं तसंच बार आणि डान्स फ्लोर हे दोन्ही वेगवेगळ असावं आणि डान्सगर्लना बक्षीस देण्याच्या बंदीसह इतर अनेक नियम रद्द केले आहेत डान्स बारला सायंकाळी सहा ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंतची मर्यादा तसंच डान्सगर्लवर पैसे उधळण्यास बंदी या अटी मात्र न्यायालयानं कायम ठेवल्या आहेत राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं घेतलेल्या निर्णयान्सार संपूर्ण देशात दरवर्षी जानेवारी महिन्याच्या सुरूवातीस स्रक्षितता मोहिम साजरी करण्यात येते रस्ते वाहतृकीत स्रक्षित प्रवास हा अत्यंत महत्वाचा भाग आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे प्रवाशांची स्रक्षित सेवा करणारे महामंडळ आहे महामंडळाचा हा दावा प्रबळ करण्यासाठी स्रक्षितता मोहिम महामंडळाच्यावतीनं राबविण्यात येत आहे

अन्नप्रक्रिया उदयोगातील उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर संधी आणि वाव असून राज्यात या उदयोगांच्या विकासासोबत मोठ्या प्रमाणात गूंतवणूकीला प्रोत्साहन देण्यात येत आहे उद्योजकांनी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ग्रंतवणूक करावी असं आवाहन म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं नागप्रातील मिहान इथल्या आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरच्या नियोजित जागेवर विदर्भ इंडिस्ट्रीज असोशिएशनतर्फे पहिल्या फूड शोचं उदघाटन म्ख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झालं त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते

मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शन दालनाला भैट देऊन उत्पादक कंपन्यांसोबत यावेळी संवाद साधला राज्यात अन्न प्रक्रिया उदयोगाच्या विकासासाठी प्राधान्य असल्याचे सांगताना म्ख्यमंत्री म्हणाले की देशामध्ये प्रक्रिया न केल्यामुळे अन्न खूप मोठ्या प्रमाणावर वाया जाते भारताने अन्नावर प्रक्रिया करुन त्याची निर्यात केल्यास देश जगातील सर्वात मोठ्या फूड मार्केटमध्ये सहभागी होऊन आपला दबदबा निर्माण करु शकतो असं मुख्यमंत्री म्हणाले प्ण्यात सुरू असलेल्या खेलो इंडिया यूवा क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आज दोन सुवर्ण पदकं पटकावून अव्वल स्थान कायम राखलं आहे

खेलो इंडिया य्थ गेम्सच्या माध्यमातून देशातील यूवा खेळाइंना मोठे व्यासपीठ उपलब्ध झालं असून त्याचा प्रत्यय आज या ठिकाणी येत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून देशाला आणि राज्याला अनेक मोठे खेळाडू मिळतील असा विश्वास राज्याचे पाणी प्रवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी पुणे इथं व्यक्त केलं लोणीकर म्हणाले कि खेलेगा भारत तो खिलेगा भारत अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमाम भारतीयांना साद घातली आणि त्याची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य संधी घेऊन महाराष्ट्राला या स्पर्धेचं यजमानपद मिळवून दिलं

वाशिम जिल्ह्यात संभाव्य दृष्काळी परिस्थिती पाहता चारा सुरक्षित रहावा यासाठी प्रशासनानं चारा जिल्ह्याबाहेर घेवून जाण्यास आणि बाहेर जिल्ह्यातील ग्रांना चराईसाठी प्रवेश करण्यास निर्बध केले आहेत

आगामी निवडण्कांत जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणे हे शासकीय यंत्रणेसोबतच प्रत्येकाचं कर्तव्य आहे शासकीय कार्यालय सामाजिक संघटना आणि इतर महामंडळांच्या आस्थापनेवर मतदार जागरुकता मंच स्थापन करण्याच्या निवडणुक आयोगाच्या सूचना आहेत या मतदार जागरुकता मंचच्या माध्यमातून नागरिकांचा मतदान प्रक्रियेत विश्वास वाढवावा अशा सुचना यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ